ते आज नवी दिल्ली धिं मानवता आणि सामाजिक विकासासाठी आध्यात्म या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादाचं उद्दाटन करताना बोलत होते धर्म वंश भाषा यांच्यावर आधारित भेद संपुद्धत आणण्यासाठी गांधीजींनी मांडलेल्या कल्पना आणि विचार आजही उपयुक्त आहेत असं ते म्हणाले

हवामान बदलाविषयी राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली देशातल्या ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षणासाठी सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम

ते आज पुण्यात पुण्यभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते जुन्या कलाकृती आणि वारशांचं जतन करणं ही केवळ सरकारची जबाबदारी नव्हे तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले तिहासातल्या उल्लेखनीय पुणेकरांच्या कर्तृत्वाला उपराष्ट्रपतींनी उजाळा दिला यावेळी प्रसिद्ध पुरातत्व आणि श्तिहासतज्ञ डॉ

बी देगलूरकर यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरातत्वशास्त्र क्षेत्रातल्या त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना गौरवण्यात आलं

सहकार नगर भागातल्या अरण्येधर कॉलनी जवळच्या घरांवर सुरक्षा भिंत कोसळल्यानं सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरांचं मोठं नुकसान झालं ढिगाऱ्याखाली आणखी काही अडकल्याची भिती असून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकानं बचावकार्य हाती घेतलं आहे खेड शिवापूर ि ं अंतिवृष्टीमुळे एका ओढ्याच्या पाणीपातळीत वाढ झाली या ओढ्याशेजारीच असलेल्या दर्ग्यात झोपलेले पाच जण त्यात वाहन गेले अतिवृष्टीमुळे धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे या पार्शभूमीवर बारामती शहराला पूराचा शिवारा दिला आहे सावधगिरीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं एक पथक बारामती शिं पोहोचलं आहे संततधार पावसामुळे पुणे शहर हवेली पुरंदर भोर बारामती तालुक्यातल्या शाळा आणि महाविद्यालयं आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनांबद्दल ट्विटरवरून दुःख व्यक्त केलं आहे सरकार शक्य ते सर्व सहकार्य करत असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून अग्रणी येरळा नांदणी नद्यांना पूर आला आहे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं कृष्णेची पातळीही वाढली असून नदी काठावरच्या लोकांना सावधानतेचा शिारा दिला आहे

नदी काठच्या रहिवाशांना प्रशासनानं सतर्कतेचा श्राारा दिला आहे बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस बरसला त्यामुळे पैनगंगा नदीत मोठा पूर आला

अरबी समुद्रात घोंगावणा या हिक्का वादळाचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दिसून येत आहे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे

त्यामुळे नदी काठावरच्या नागरिकांनी सतर्क रहावं असा श्राा पाटबंधारे विभागानं दिला आहे

मन की बातचा हा सत्तावन्नावा भाग असेल

नाकाबंदी दरम्यान अकोल्यातील एका व्यापान्याच्या गाडीची तपासणी केली असता ही कारवाई करण्यात आली असून पुढचा तपास सुरु आहे

कश्यप वगळता त्त्रिर स्टार बॅडमिंटनपट्नी काल पहिल्या फेरीतच आपला गाशा गुंडाळला